विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या उभय सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय

नीती आयोगातर्फे नव भारतासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण जाहीर

र्यावरोधकांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेचं कामकाज आजही बराच वेळ बर्गाधत झालं लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस पक्षानं राफेल लढाऊ र्विमान खरेदोचा मुद्दा अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आीण तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दजा देण्याचा मुद्दा उपस्थित केला लोकसभा अध्यक्ष स्र्गामत्रा महाजन यांनी गदारोळात प्रश्नोत्तराचा तास पुकारला

कामकाज पुन्हा सुरु होताच काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी राफेल खरेदा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदोय सामती स्थापन करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरु केली र्आण सरकार हा मुद्दा टाळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकाजुन खरगे यांनी केला

गदारोळ सुरुच राहाल्याचं अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज द्पारां दोन वाजेपयत स्थागत केलं राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शूल्य काळ पुकारताच काँग्रेस अण्णाद्रमुक तसंच तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी राफेल खरेदो प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसर्दाय र्सामती स्थापन करण्याची मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी हौदयात उतरुन फलक झळकावले सभापतींनी या गदारोळातच कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांनी सदनाचं कामकाज ीदवसभरासाठी स्थीगत केलं राफेल घोटाळा हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून हे भ्रष्टाचाराचं प्रकरणं असल्याचं माजी खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस प्रचार समितीचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी आज नागपूर इथं पत्रपरिषदेत सांगितलं द प्सनर्जा टू सज या विषयावर मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस आर्गण आसामचे म्रख्यमंत्री सरबानंद सोनवाल यांची आज म्रलाखत घेण्यात आलो

त्याअंतगत दोन राज्यांमध्ये उद्योग आणि तत्सम संबंध दृढ होतांनाच एकमेकांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान देखील पर्माहजे

आपलो कायपध्दती संघराज्यीय असून त्या चौकटीत राहूनच राज्यांनी सक्षम झालं पाहिजे

नीती आयोगातर्फे नव भारतासाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण आज जाहीर करण्यात आलं

सुधारणा आणि उद्योजकतेला सामाजिक जाणीवेची जोड असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी याप्रसंगी बोलताना केलं देशातील सर्व नागरिकांचं जीवनमान उंचावण्याच्या उद्देशानं या धोरणात जलद विकास आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्यावर विशेष भर दिला असल्याचं श्री जेटली यांनी सांगितलं

क्रीडा स्पधाम्रळं शारोरिक व्यायाम र्आण सांस्कृतिक स्पधामुळं विदयाथ्यामधील कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे र्यावद्याथ्याच्या सवागीण र्वकासार्कारता शिक्षण सप्ताह पोषक ठरत असल्याचं प्र्रातपादन महापौर नंदा जिचकार यांनी केलं

यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अंमलबजावणी यंत्रणांनी निर्धारित वेळेत खर्च करण्याच्या दृष्टीनं नियोजन करावे असे आदेश दिले गोवर रूबेलाच्या उच्चाटनासाठी शासनानं गांभीर्यानं पावलं उचलली असून या लसीकरणाचा प्रचार प्रसार होत आहे मात्र अनेक ठिकाणी अफवा पसरवून या मोहिमेमध्ये अडसर निर्माण करून चिमुकल्या जीवांशी खेळ होत आहे

बेटो बचाओ बेटो पढाओ अभियान आता लोकांचं आभियान झालं असून ग्रामीण आर्गाण र्आादवासी भागातील लोक मुर्लांना शिकवत आहेत समान वागणूक र्आण समान प्रेम देत असल्याचं र्चव्र र्दिसत असल्याचं र्रातपादन ख्यातनाम वक्त्या र्राण नगरर्सोवका र्नालमा काळे यांनी केलं

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळं राज्यातील शेतकऱ्यांना आर्ध्रानक आर्गाण प्रयोगांशल शेतीबाबत प्राशक्षण मिळणार आहे हा उपक्रम पथदर्शा प्रकल्प ठरणार असून यामुळं शेती क्षेत्रात र्पारवतन घडण्यास मदत होणार असल्यामचं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी सांगितलं

म्रख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले को शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य र्विकासाचं प्राशक्षण दिलं जाणार असल्यामुळं गावामध्येच रोजगार र्नामती होण्याबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुण तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे

सुनेत्रा पाब्हज या समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी सिताबर्डीस्थित सेवासदन शाळेपासून संविधान चौकातील शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थेपर्यंत ग्रंथदिंडीचही आयोजन करण्यात आलं आहे हवेत काबनडाय ऑक्साईडचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्यानं वातावरणात बदल होत असून त्याचा पर्पारणाम मानवी जीवनावर होताना दिदसतो

ते आज महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळातफ आयोजित वतमानातील प्रद्षण आव्हान आर्गाण उपाययोजना या विषयावरोल चचासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

महाराष्ट्रातील पयावरणाचे प्रश्न सोर्डावण्यासाठी पयावरण पवभाग र्काटबद्ध असून देशातील सव राज्यांना महाराष्ट्राचा आदश घ्यावा लागेल असं काम करणार असल्याचं त्यांनी सांगगतलं

मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकोत पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान र्किरण राव सहभागी झाले होते

त्यामुळं भावष्यात जिल्ह्यातील काही भागात चारा टंचाई सदृश्य र्पारस्थिती निमाण होण्याची शक्यता नाकारता येत नाहां

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज नागपुरात मोसमातील किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे